पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या मंगळवारी लोकसभा निवडण्कीच्या प्रचारासाठी प्रथमच एकत्र सभा घेणार आहेत लातूर आणि उस्मानाबादमधील युतीच्या उमेदवारांसाठी आयोजित ही सभा लातूर जिल्ह्यातील औसा इथं होणार आहे या मतदार संघांमध्ये अठरा एप्रिलला मतदान आहे

या उमेदवारांच्या प्रचारासाठी अखेरचे काही दिवस शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे भाजप शिवसेना महायुतीचे गडचिरोली चिमूर मतदार संघातले उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्टीय अध्यक्ष अमित शहा आज गडचिरोली इथं जाहीर सभा घेणार आहेत

आतापर्यंत फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यमांना मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून निवडणूक प्रचाराशी संबंधित साहित्य दाखवण्यास मनाई आहे

या भागात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी तपास मोहीम हाती घेतली आहे त्यावेळी ही चकमक सुरू झाल्याची माहिती सुरक्षादलातील सुत्रांनी दिली आहे

राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्यात प्रमुख लढत होणार आहे आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार डॉ राजेंद्र शिंगणे हे ग्रामीण भागामध्ये आघाडीच्या नेत्यांसमवेत प्रचार करत आहेत तर यूतीचे उमेदवार खासदार जाधव विकास कामांच्या आधारे मतदान मागत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार बळीराम सिरस्कार शेतकऱ्यांच्या विकासाच्या मुद्द्यावर आपला प्रचार करीत आहेत

हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या जाहीर सभेवेळी या संदर्भात तक्रार करण्यात आली होती आमच्या वार्ताहरानं दिलेल्या माहितीनुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यावर खूलासा मागवला होता त्यांनी कोणताही खुलासा न दिल्यानं निवडणूक विभागाच्या तक्रारीवरून काल संध्याकाळी कुरुंद्वाड पोलिस ठाण्यात शेट्टी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे

पोलिसांनी आज पहाटे एका हॉटेलमधून त्याला ताब्यात घेतलं

नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणात रिव्हॉल्वर प्रवल्याच्या संशयावरून त्याला याप्र्वीही अटक झाली होती

आज बंगळुरू इथं रॉयल चॅलेंजरर्सची लढत दिल्ली कॅपिटल्सविरुध्द तर जयपूर इथं राजस्थान रॉयल्सची लढत कोलकाता नाईट रायडर्सविरुध्द होणार आहे